जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित एका परिषदेमधे त्यांनी आज मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते कौशल्य शाश्वत असतं आणि मन्ष्याला काळानुरुप विकसित करून इतरांपेक्षा वेगळं बनवतं असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं या उपक्रमाचं आयोजन केलं होते प्रत्येकानं मास्क वापरावा तसंच सुरक्षित अंतर बाळगावं आणि सुरक्षित रहावं असा आग्रहदेखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला

सीबीएसई रिझल्टस डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर हे निकाल पहाता येतील

यातील पाच लाख ब्याण्णव हजार एकतीस रुग्ण बरे झाले आहेत

शहरात प्रवेशाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या तात्काळ चाचण्यांमधे अकरा जणांना या विषाणूची लागण असल्याचं आढळलं आहे

जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता नऊ हजार एकशे चार झाली आहे

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सादात नगर भवानी नगर क्रांती चौक राज नगर चित्तेगाव मिटमिटा बेगमप्रा केसरसिंगप्रा भीम नगर एन चार सिडको भोईवाडा मिल कॉर्नर एन नऊ सिडको जयसिंगप्रा इथं प्रत्येकी एक तर स्वामी विवेकानंद नगर इथल्या सात रूग्णांचा समावेश आहे ग्रामीण भागातल्या रूग्णांमध्ये फुलंब्री इथल्या तेली गल्ली इथं पाच तर लासूर स्टेशन इथल्या दोन रूग्णांचा समावेश आहे

कोरोना विषाणूम्क्त झालेल्या या रुग्णांचं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी स्वागत केलं सर्वच वयोगटातल्या रुग्णांनी या विषाणूवर केलेली मात प्रेरणादायी असून सर्वांनी यापुढे काळजी घेण्याचं आवाहन खैरे यांनी केलं आहे

बारामती शहरातही आज मध्यरात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत टाळेबंदी केली जाणार आहे

या ठिकाणी कोरोना विषाणूच्या रूग्णांची वाढती संख्या बघता प्रभावी उपाययोजना म्हणून ज्या प्रभागात रुग्ण संख्या जास्त आहे अशी क्षेत्रं एकत्र करून मोठं प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलेला आहे